त्यांच्या म्लानं चितेला अग्नी दिला अंत्यसंस्कारासाठी राजकीय क्षेत्रातल्या दिग्गजांसह पर्रिकर यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी झाली होती परिकर यांचं काल पणजी इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं

पणजीच्या भाजपा म्ख्यालयात आणि नंतर गोवा कला अकादमीमधे आज त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं संध्याकाळी चार वाजता अंत्ययात्रेला स्रुवात झाली परिकर यांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावली होती जनतेचा मुख्यमंत्री म्हणून ओळखला जाणारा आगळा नेता आपल्यातून निघून गेला आहे अशा शब्दात मंत्रिमंडळानं शोकप्रस्ताव मंजूर केला पर्रिकरांचे क्ट्ंबिय आणि गोव्याच्या जनतेच्या द्ःखात सा या देशाच्या वतीनं आपण सहभागी असल्याचं या प्रस्तावात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह वरीष्ठ केंद्रीयमंत्री आणि अनेक राजकीय नेत्यांनी आज पर्रिकर यांचं अंत्यं दर्शन घेतलं दरम्यान गोव्यात नव्या म्ख्यमंत्र्याच्या निवडीसाठी भाजपा नेत्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत त्यासाठी केन्द्रीय मंत्री नीतिन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नेत्यांमधे विचार विमर्श चालू आहे गडकरी यांनी पक्षनेत्यांशी तसंच आघाडीतल्या महाराष्ट्रवादी गोमांतक या मित्रपक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली

लोकसभा निवडणकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली

बिहारमध्ये नवादा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली निलंबित राजद आमदार राज वल्लभ यादव अपात्र ठरल्यामुळे ही पोटनिवडणूक होणार आहे सोशल मिडियावर प्रसारित होणा या राजकीय जाहीरातींना प्रतिबंध घालण्याचे आदेश जारी केल्याचं निवडणूक आयोगानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं निवडणूक आयोग आणि सर्व सोशल मिडीयाच्या प्रतिनिधी मंडळाची उद्या बैठक होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली या नव्या आदेशान्सार राजकीय जाहिराती आणि राष्ट्रहिताला बाधा आणणा या संदेशांवर सर्व सोशल मिडियावर प्रतिबंध आणला जाणार आहे या जाहिरातींची पडताळणी आधी निवडणूक आयोग करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं ओदिशामधे सताधारी बिजू जनता दलानं लोकसभेच्या नऊ जागांसाठी उमेदवारांची यादी आज जाहीर केली कलहंडी नवरंगपूर ब्रहमपूर् बारगढ अस्का कंधमाल बोलंगीर कोरापूर आणि सुंदरगड या मतदारसंघातले हे उमेदवार आहेत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची उपाययोजना म्हणून केंद्रीय निमलष्करी दलाची तीस पथकं आसाममधे दाखल झाली आहेत आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी मुकेश शाहू यांनी आज गुवाहाटी इथं वार्ताहरांना ही माहिती दिली सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण आढावा घेतला असून गरज भासली तर आणखी क्मक तैनात केली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं

काँग्रेसनं मतदारांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण करू नये असं बहजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी म्हटलं आहे काँग्रेस पक्षानं काल उत्तर प्रदेशातल्या लोकसभा उमेदवारांची नावं जाहीर करताना बसपा आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीसाठी सात जागा सोडत असल्याचं सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर बोलतांना मायावती यांनी सांगितलं की राज्यात काँग्रेसबरोबर त्यांची युती नाही काँग्रेस सर्व जागांवर उमेदवार द्यायला मोकळी आहे भाजपाला पराभूत करण्यासाठी बसपा सपा रालोद आघाडी सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं जम्मू आणि कश्मीरमध्ये आज नियंत्रण रेषेलगत सुंदरबनी भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला तर चारजण जखमी झाले नियंत्रण रेषेपलिकडून पाकिस्तानी सैनिकानी काल रात्री विनाकारण गोळीबार स्रु केला यात आघाडीवरच्या चौक्यांवर तैनात चार भारतीय जवान जखमी झाले आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं प्न्हा उखळी तोफांमधून गोळीबार केला यात एक जवान शहीद झाला भारतीय लष्करानंही याला चोख प्रत्य्तर दिलं जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्या प्रकृतीला धोका नाही माले इथला आपला दोन दिवसांचा दौरा आटोपण्यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री स्षमा स्वराज यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलेह यांची भेट घेतली गृहमंत्री आणि अदालथ पक्षाचे नेते शेख इम्रान अबद्ल्ला यांचीही स्वराज यांनी भैट घेतली स्वराज यांनी मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अबद्ल्ला शाहीद यांची काल भेट घेतली राजनैतिक आणि सरकारी पासपोर्टधारकांना सुलभ व्हिसा विकास सहकार्य आणि नवीकरणीय उर्जा याबाबत दोन्ही देशांमध्ये तीन करार झाल्याचं संयुक्त निवेदनात म्हटलं आहे

राष्ट्रपतींनी आज गिनीचे प्रधानमंत्री डॉक्टर इब्राहिमा कासोरी फोफाना यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत केलं

द्विपक्षीय व्यापार वृदधींगत करण्यासाठी भविष्यातही दोन्ही देशांनी काम सुरु ठेवलं पाहिजे असं राष्ट्रपतींनी सांगितलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर परिषदेची चौतीसावी बैठक उदया नवी दिल्लीत होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत जेटली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदवारे सहभागी होतील या बैठकीत गृहनिर्माण क्षेत्रासाठी वस्तू आणि सेवा कराचे कपात केलेले दर लागू करण्यासह अन्य म्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे भारतानं नौदलाच्या तीन जहाजांचा मार्ग बदलून ती मोजाम्बिकच्या बेरा बंदरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे इडाई या सागरी वादळानं बाधित झालेल्यांना मदत पोचवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे या जहाजांमधून खाद्यसामग्री कपडे आणि औषधं उपलब्ध केले जात आहेत तीन डॉक्टर आणि पाच परिचारीका तातडीच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी रवाना झाले आहेत कतारमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणा या जागतिक एथलेटिकस अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा धावपटू गोपी थोनकल पात्र ठरला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा या सेऊल आंतरराष्ट्री मॅरेथॉन स्पर्धेत गोपीनं त्याची आतापर्यंतची सर्वोतम कामगिरी करत दोन तास तेरा मिनीटं आणि एकोणचाळीस सेंकदात स्पर्धा पूर्ण केली आपती संवेदनक्षम पायाभूत सुविधा या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे राष्ट्रीय आपती व्यवस्थापन प्रधिकरणानं आपतीची जोखीम कमी करण्यासाठीच्या संय्क्त राष्ट्र कार्यालयाच्या सहकार्यानं ही दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे

आपती निवारण यंत्रणेनं आज ही माहिती दिली

अनेकजण बेपता असून जखमींची संख्याही मोठी आहे मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यानं परिस्थिती बिकट झाली आहे नेदरलँडमध्ये उत्रेक्ट शहरात आज एक ट्राममध्ये झालेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत य दुर्घटनेनंतर शहराच्या पश्चिमेला ट्राम स्थानकाशेजारच्या चौकात आपत्कालीन सेवा पोलीस आणि वैद्यकीय उपचार सेवा देणारी हेलीकॉप्टर्स यांची संरक्षक साखळी तयार करण्यात आली आहे